सेनाध्यक्ष प्रशंसा पदका साठी मराठा रेजिमेंटच्या पाच जवानांची निवड

यानिमित्तानं आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दिल्लीत राजघाटावरच्या महात्माजींच्या समाधीस्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आदराजली अर्पण केली राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना सभा आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी अकरा वाजता देशानं दोन मिनिटांचं मौन पाळून बापूजींना आदरांजली वाहिली देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्याकरता आज मुंबईत विधिमंडळ सचिवालयात राज्याच्या विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि कर्मचा यांनी दोन मिनिटे मौन पाळून हतात्म्यांना श्रद्वांजली वाहिली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पृण्यतिथी निमित्त विधान भवतात विधानसभा सभापती रामराजे नाईक निबाळकर आणि अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली सेवाग्राम विकास आराखड्यातली सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि उत्तम दर्जा राखत दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत अशा सूचना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या सेवाग्राम इथं विकास आराखडा आढावा बैठकीत ते बोलत होते आराखड्यात समाविष्ट नाहीत मात्र आवश्यक आहेत अशी कामं जिल्हा वार्षिक योजनेतून करण्याची सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी केली बैठकीला जिल्ह्यातल्या आमदार खासदारांसह इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते सेवाग्राम इथल्या आश्रमात महात्मा गांधी यांच्या पृण्यतिथीदिनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये प्रभाम फेरी प्रार्थना सुतकताई आदींचा समावेश होता संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून नवी दिल्ली इथं सुरू होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल येत्या शुक्रवारी प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली होती अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं याकरता सहकार्य करण्याचं आवाहन महाजन यांनी या बैठकीत केलं

रेल्वे विभागानं गेल्या वर्षी डिझेलवर चालणा या गाड्यांसाठीच्या चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण केलं आणि या वर्षी आणखी सहा हजार किलोमीटर मार्गांच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे रेल्वेचं भवितव्य नावाच्या आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या अहवालाचं अनावरण करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली जगात सर्वात जास्त वेगानं विद्युतीकरण करण्याचा मान बह्धा भारतीय रेल्वेला मिळेल असं गोयल यांनी सांगितलं देशातल्या ग्रामीण जनतेच्या जीवनात भारतीय टपाल बँकेमुळे सकारात्मक बदल घडून आले आहेत असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केलं भारतीय टपाल बँकेच्या दुस या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात गोयल बोलत होते प्रत्येक भारतीय नागरिकाच्या घरापर्यंत बँकेच्या सुविधा पुरवणं असं टपाल बँकेचं ध्येय असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं आप का बँक आप के द्वार या संदेशानुसार टपाल बँकेची सेवा उपलब्ध करुन देण्याकरता अडीच लाख पोस्टमन कार्यरत आहेत अशी माहिती संवाद मंत्री मनोज सिन्हा यांनी यावेळी दिली राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर या सदस्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नोंदवल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे तसेच कामगार सर्वेक्षण निकालाचा अहवाल आणि सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अहवाल सांख्यिकी विभागाने जारी न केल्याबद्दलही प्रसार माध्यमांनी प्रश्न उभे केले आहेत मात्र आयोगाच्या कोणत्याही बैठकीत या सदस्यांनी या दोन्ही विषयांबद्दल काहीही शंका अथवा आक्षेप घेतले नव्हते आयोगाच्या सर्व सदस्यांची मते सांख्यिकी विभागासाठी अत्यंत महत्वाची असून त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणावर कायमच योग्य ती कारवाई केली गेली आहे असा खुलासा सरकारी पत्रकात करण्यात आला आहे

ए बटालियनच्या पाच जवानांची निवड झाली आहे

ए

भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यावतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे

बैठकीत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान व कृषि विद्यापीठ यांची शाश्वत ग्राम सामाजिक परिवर्तनासाठी संभाव्य ज्ञान व तंत्रज्ञान भागीदारी याबाबत चर्चा करण्यात आली जागतिक स्तरावर सोनं चांदी महागल्यानं दिल्ली सराफा बाजारात सोन्या चांदीच्या भावात आज वाढ झाली

हा गेल्या साडेसात महिन्यातला उच्चाक आहे औद्यागिक क्षेत्र आणि नाणी बनवणा यांकडून उचल वाढल्यानं चांदीचा भाव वधारला धुळे जिल्ह्यातील गोंदुर विमानतळाचे सेल्फ लँडिंग एण्ड डेव्हलपमेंटच्या धर्तीवर नृतनीकरण आणि विस्तारीकरणाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले

यावेळी विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या तसेच विस्तारीकरण आणि नृतनीकरणासाठी धावपट्टीची लांबी रुंदी वाढवणे भूसंपादन करणे अशा विविध बाबींची आवश्यकता असल्याचं सांगितलं ठाणे जिल्ह्यात बदलापुरच्या बारवी धरणावरुन येत असतांना सोनावळे गावाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला अपघात झाला

त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे

यावेळी भरधाव वेगाने गाडी चालवित असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी सोनावळे गावाजवळील वळणावर उलटली इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे गेल्या चार पाच दिवसापासून परभणी जिल्ह्यात कमालीची थंडी जाणवत आहे

दिवसभर थ्लंडी जाणवत असल्यामुळे अनेकजण गरम कपडे परिधान करूनच बाहेर फिरतांना दिसून येत आहे विदर्भातल्या बहतांश ठिकाणी जोराची थंडीची लाट आली असून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यातल्या तुरळक ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे